महाराष्ट्राच्या गरजा आाण राज्याची र्विकास क्षेत्रे याबाबत मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी आज पंधराव्या वित्त आयोगासमोर तकार्धारत सादरोकरण केलं

शेतीच्या कामात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेशी करार करणार

कमी खर्चात उच्च गतीची इंटरनेट जोडणी देण्याच्या शहरी महानेट योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता

शामाप्रसाद मुखर्जा जन वन विकास योजनेअंतगत चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा समावेश महाराष्ट्राच्या गरजा आाण राज्याची र्वकास क्षेत्रे याबाबत मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी आज पंधराव्या पंवत्त आयोगासमोर तकाधारित सादरोंकरण केलं

तिहेरी तलाक संबंधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं माव्यता दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ही मान्यता दिली संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनांपासून हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलेलं नाही या मुद्यावर आपण काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र विधेयक संमत होऊ शकलं नाही असं कायदेमंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं मौखिक तिहेरी तलाक हा शिक्षेस पात्र गुन्हा असून यासाठी तीन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे

कृषी क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी शेतीच्या कामात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बगलोरच्या भारतीय र्वज्ञान संस्थेशी करार करण्याचा र्निणय घेतला आहे

शेतीच्या विकासात ड्रोनचा वापर केल्यामुळे पिकाच्या अचुक आर्माण परिणामकारक नोंदो करण शक्य होणार आहे र्पिकावरोल र्पिकड रोग आर्मद समस्यावर तातडीनं उपाय योजना करणं शक्य होणार असून ड्रोनच्या उपयोगाचे शासनाला सुध्दा अनेक फायदे होणार आहेत

राज्य सरकारनं गेल्या एक ऑगस्टपासून दूध उत्पादक तसंच दूध भुकटी कारखान्यांना लीटरमागं पाच रूपये अनुदान जाहीर केलं आहे हे अन्रदान संबंधितांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार असल्यानं संबंधितांनी आपल्या बँक खात्याची माहिती जमा करण्याचं आवाहन दुग्धविकास विभागाकडून करण्यात आलं आहे

या योजनेची अंमलबजावणी राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येत आहे

पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी डोरली पिपळा पालोरा रस्ता बुकताच या योजनेअंतर्गत पूर्ण झाला याविषयी नागपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या डोरली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री विजय निकोसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले साऊंड बाईट मी विजय हरी निकोसे

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आमच्या डोरली गावापासून पिपड्यापर्यंत एका उत्तम रस्त्याचं बांधकाम आलंय प्रर्वी आम्हाला खूप त्रास व्हायचा

त्यामुळे ते लवकर मेंटनब्सला यायचे त्यामुळे ते एकदा रस्ता तयार झाला की तो वर्षानुवर्षे असाच रखडत रहायचा त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा

राज्यातील नार्गारकांना ई सेवा प्रर्रावण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या र्वभागांसह नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कमीत कमी खचात उच्च गतीची इंटरनेट जोडणी देण्याच्या शहरो महानेट योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकोंत मान्यता देण्यात आलो

शहरो महानेट हो एक महत्त्वपूण सावर्जानक हेतू योजना असून त्याअंतगत शासनाचे र्वावध विभाग नगरपार्वालका महानगरपार्वालकांसह इतर नागरी स्थानक स्वराज्य संस्थांना कमीत कमी खचात पॉईंट टू पॉईंट ब्रॉडबँड जोडणी इंटरनेट बँडीवड्थसह देण्यात येणार आहे या माध्यमातून ई आरोग्य ई शिक्षण ई कृषी सेवांसह ई डेटा प्रशासन आर्ाण देय संकलनासारख्या र्स्रावधा उपलब्ध होणार आहेत

वनावरोल अंवलंबीत्व कमी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या डॉ शामाप्रसाद मुखर्जा जन वन र्विकास योजनेअंतगत चंद्रपूर जिल्हयातील सात गावांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये र्विचोडा छोटा नागपूर आंबोरा चारगांव पडोली ताडाळी मोरवा आदो गावांचा समावेश आहे वनालगतच्या गावामध्ये इथल्या जन जल जंगल र्जामन या संसाधनाचा शाश्वत ांवकास साधून उत्पादकता वार्ढावणे गावक यांची वनावरोल निभरता कमी करणं शेतीला जोड धंदे र्णिमाण करणं पयाय रोजगार उपलब्ध करुन देणे या माध्यमातून मानव आर्गण प्राणी संघष कमी करणं यासाठी राज्य शासनानं डॉ शामाप्रसाद मुखर्जा जन वन विकास योजना सुरु केला आहे चंद्रपूर तालुक्यात अनेक गावांमध्ये वाघ आर्ाण अन्य हिस्त्र वन्य प्राणी यांचा वावर वाढल्यामुळे शेतीतल्या कामावर विपरोत र्पारणाम झाला आहे त्यामुळे या गावांचं वनावरील अवलंब कमी करणं आवश्यक आहे त्यासाठीं या गावांचा डॉ शामाप्रसाद मुखर्जा जन वन र्विकास योजनेअंतगत समावेश करण्यात आला आहे सामान्य माणसांचा लोकशाही प्रक्रियेवर कायम असणारा विश्वास हेच लोकशाही शासनपद्धती यशस्वी झाल्याचं गमक आहे सामान्य माणूस हा त्याच्या इच्छेन्सार मतदानाचा हक्क वापरून त्याला हवा असलेला बदल घडवून आणतो भारतीय लोकशाहींचे हेच मोठे बलस्थान आहे भारतीय मतदानाच्या अधिकारातून निवडणूक आर्ण त्यादवारे सुशासन निमाण करता येईल असं आश्वासक उद्गार र्वभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी आज काढले जगभरातील दाखले देवून र्विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार म्हणाले काँ लोकशाहो व्यवस्था असणाऱ्या देशात ावकास प्रक्रिया कर्दााचत मंद वाटत असलो तरो ती शाश्वत असते असाच अभ्यासंकांचा निष्कष आहे लोकशाहो निवडणूक आण सुशासन या विषयावरील कायशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते राज्य ानवडणूक आयोग ावभागीय आयुक्त कायालय आणि महानगरपार्मालका यांच्या संयुक्त र्पावद्यमानं या कायशाळेचे वनामती इथं आयोजन करण्यात होते

संरक्षण संशोधन आर्गण र्विकास संघटनेचे माजी संचालक पद्मभूषण व्ही

अत्रे यांना राष्ट्रीय संरक्षणातील महत्वपूण योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानत करण्यात आले

अत्रे यांच्या पत्नी कांथी अत्रे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कायक्रमाच्या अध्यस्थानी व्हो एन आयचे संचालक डा

ते म्हणाले देशाजवळ पैसा नसतानाहीं संरक्षण क्षेत्रासाठीं अवकाश संशोधनासाठी चंद्रावर मानव पाठवण्यासाठी किवां न्युक्लियर मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे याचे मुख्य कारण संरक्षण तंत्रद्यान हे समाजासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान र्विर्कासत करण्याचे काय करते